पिंपरी चिंचवड भागातील एकाचा चाचणी अहवाल आज सकारात्मक आला ही व्यक्ती जपानला जाऊन आल्यानंतर तिच्यात कोरोना ची लक्षण आढळून आल्यामुळे त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला होता परदेश प्रवासामुळेच या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊनशहराच्या काही भागात जमावबंदीचा आदेश लागू केला जाणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं कोरोनाच स्थानिक संक्रमण रोखण्यासाठी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं निदर्शनास आल्यामुळेच जमावबंदीसारखा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचं डॉ म्हैसेकर म्हणाले त्याचबरोबर परदेश प्रवास करून पुण्यात आलेले काही जण खुलेआम समाजात वावरत असल्याचं लक्षात आलं असूनत्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासंदर्भातील कारवाईचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शहरातील अनेक जण कारण नसताना मास्क वापरत असल्याचंही आढळून आलं असून त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकं तैनात केली गेली आहेत

शहरातील कोरोनाच हे स्थानिक संक्रमण धोक्याचा श्राारा देणारं असूनते रोखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे प्रकार पुण्यासारख्या पुरोगामी शहराला लांछनास्पद असून अशा प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा श्रीारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे गर्दी होऊ शकतील अशा सर्व ठिकाणावर निर्बंध घालण्यात आले असून गरज भासल्यास शहरातील हॉटेलवरही बंदी घालावी लागेल असा श्रारा राम दिला आहे

मात्र ज्यांना ते शक्य नाही त्यांना वसतिगृहातून बाहेर काढल जाऊ नये अशा स्पष्ट सूचना शहरातील शिक्षण संस्थाना देण्यात आल्या आहेत वसतिगृहात राहताना या विद्यार्थ्यांनी शहराच्या विविध भागात उगाच फिरू नये असे निर्देश हि जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत मनपा दरम्यान महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कीटक प्रतिबंधक विभागानं आज नायडू संसर्ग रुग्णालयात औषध फवारणी केली

निधन राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श दीपस्तंभ म्हणून नावलौकिक असणारे पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ ह

सरदेसाई याचं आज पुण्यात दुपारी वृद्धापकाळान निधन झाल

अनेक सामाजिक संथांचे आणि रुग्णांचे ते आधारस्तंभ होते पुण्यभूषण पुरस्कारासह त्यांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरवण्यात आल होत हवामान पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं मात्र सकाळी आणि रात्रीच्या वेळेत गारवा जाणवत आहे

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नाही असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे नमस्कार